एमएसपी यंदाच्या रबी हंगामातील सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं वाढ केली आहे

राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद अकोला धुळे आणि सोलापूर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णयहीया बैठकीत घेण्यात आला रायगड जिल्ह्यातील पनवेल इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याचंही ठरवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्प भूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या एका उप समितीनं काल घेतला

नव्या मेट्रो रेल्वे धोरणातील हा पहिलाच प्रकल्प असन वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राज्य शासन मदत करणार आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

स्टार्टअप महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा प्रारंभ काल मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते झाला

बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून सध्या सरकारवर टीका सुरु आहे विरोधकांना जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं त्यामुळच आता त्यांच्याकडून टीका केली जात आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे

राज्य सरकार कोरेगांव भीमा दंगल प्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या पाच जणांमधील एक गौतम नवलाखा यांना मुक्त करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला काल महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं दरम्यान कोरेगाव भिमाच्या ऐतिहासिक लढाईमध्ये महार रेजिमेंट नव्हतीच असा दावा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी पृण्यात काल चौकशी समितीसमोर केला समितीचं यापूर्वी मुंबईत सुरू असलेलं कामकाज काल प्रथमच पूण्यात सुरु करण्यात आलं आहे कालवा दर्घटना पुण्यातील मुठा उजवा कालवा फुटल्या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुर्दीचं उल्लंघन झाल्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल दोन स्वतंत्र जनहित याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे दरम्यान कालवा फुटून नुकसान झालेल्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार मदत देणार असल्याची माहिती पुण्याचे संपर्कमंत्री गिरीष बापट यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली तसंच या दूर्घटनेतील आपदग्रस्तांपैकी झोपडपट्टी धारकांना त्याच भागात सुरु झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीनं सुरु असलेल्या योजनांमध्ये पक्की घरं देण्याची व्यवस्था करण्यात येईल असंही बापट यांनी सांगितलं

गोंदेगाव इथल्या एका प्रयोगशील तरुण शेतक याचा यावद्दलचा अनुभव ऐक्या त्यांच्याच शब्दांत

असेच एक लाभार्थी दत्त जाधव आपला अनुभव व्यक्त करत आहेत

धन्यवद्वि वाशिम प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत वाशीममध्ये कौशल्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे

लातर मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पासाठीची जागा महाजनकोला इस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी

निलंगा तालुक्यातला हा दुसरा सौर ऊर्जा प्रकल्प असेल योग अध्यासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या रामकुमार राठी पतंजली योग अध्यासना चं उद्घाटन बंगळुरू इथल्या एस व्यास विद्यापीठाचे कुलपती डॉ

योगाभ्यासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या विविध व्यक्तींचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला त्यामध्ये डॉ

भावसार डॉ

घोले अभिजिता अय्यंगार विश्वासराव मंडलिक ओ

तिवारी संप्रसाद विनोद यांचा समावेश होता मॉडेल निधन म्हैसूरच्या जगनमोहन पॅलेसमधल्या जगप्रसिध्द ग्लो ऑफ होप या चित्राच्या मॉडेल गीता उपळेकर यांच मंगळवारी कोल्हापूरमध्ये निधन झालं

चित्रकार दिवंगत एस

हळदणकर यांनी आपल्या कन्येचं हे चित्र काढलं होतं या चित्राबद्दलचा हा रंजक वृत्तांत

त्याची मुलगी गीतादिवळीमध्ये महिंदी आली होती

वेगवेगळ्य प्रदर्शनत्ति हे चित्र लक्षेघी ठरल्यन्नि अनेक धनिकत्ती ते विकत घेण्यन्नी इच्छ व्यक्त केली

नोबेल रसायनशास्त्रातील यंदाचे नोबेल पारितोषिक अमेरिकेचे शास्त्रज्ञ फ्रान्सिस अनोल्ड आणि जॉर्ज स्मिथ तसंच ब्रिटीश संशोधक ग्रेगरी विंटर यांना जाहीर झालं आहे जैवइंधनापासून ते औषधांपर्यंत सर्वकाही निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी प्रथिनं उत्क्रांतीची तत्वं वापरुन विकसित केल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक जाहीर झालं आहे

मंदीर वेष कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीच्या दरम्यान दर्शनाला जाताना अंगभर वस्त्रं परिधान करावीत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं भाविकांना केलं आहे

हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडीया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआरन्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार